जगात अर्थव्यवस्था संरक्षण सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रासह प्रत्येक स्तरावर भारत शक्तिशाली बनत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं

आज संसदेच्या उभय सभाग़हांच कामकाज राफेल मुदयावरून दिवसभरासाठी तहकुब

जगात अर्थव्यवस्था संरक्षण सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रासह प्रत्येक स्तरावर भारत शक्तिशाली बनत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं मुंबई इथं आयोजित सर्जिंग इंडिया या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात ते बोलत होते आपला देश एकाच वेळी शंभर यानं प्रक्षेपित करण्याचा विक्रम करू शकतो हे स्वप्न देखील चार वर्षापूर्वी कोणी पाहिलं नव्हतं आणि आता तर भारत गगनयान तयार करण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी सांगितलं घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले कंपन्यांची कर्ज ब्डवेगीरी आता बंद झाली असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं

यावेळी कल्याण इथं सिडकोच्या भव्य गृह निर्माण योजनेचा आणि दोन मेट्रो कॉरीडॉरचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं

मोदी यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी राज्यपाल चेन्नामनेनी विदयासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मनृष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते व्यापारातील सहजता आणि जगण्यातील सुलभतेला सरकारतर्फे प्राधान्य देण्यात येत असल्याच पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितलं भारत हा संपूर्ण जगात उडडयन क्षेत्रात अतिशय जलद गतीनं प्रगती करत असल्याचं नागरी उड्डयन मंत्री श्री

नवी दिल्ली इथं भारत टर्की व्यापार मंचाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते उभय देशांमधील व्यापार संबंध अधिक शाश्वत असावे आणि दोन्ही देशांनी परस्पर आयात निर्यात वाढवावी असं ते म्हणाले कृषी बांधकाम आणि अन्य क्षेत्रात काम करण्यासाठी टर्कीच्या कंपन्यांना भारतात भरपूर संधी उपलब्ध असल्याचं त्यांनी पृढं सांगितलं

भारतीय वाय् दलानं लढाऊ विमानासाठी प्रथमच जैव इंधनाचा वापर करून यशस्वी उडडाण केलं आहे हवाई दल संरक्षण संशोधन विकास संस्था अर्थात डी आर डी ओ वैमानिकी ग्णवत्ता प्रमाणन महासंचालनालय आणि भारतीय पेट्रोलियम संस्था यांचा हा संय्क्त प्रयोग आहे

श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रातून उद्या संध्याकाळी चार वाजून दहा मिनिटांनी जी एस एल व्ही

हा उपग्रह के यू बँडच्या ग्राहकांना अधिक चांगली दळणवळण क्षमता उपलब्ध करुन देईल तो आठ वर्षे काम करेल राफेल प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात संसदेचं कामकाज आजही बाधित झालं लोकसभेचं कामकाज सुरू होताच गेल्या आठवडाभरापासून लावून धरलेल्या राफेल खरेदी चौकशीसाठी संय्क्त संसदीय समिती कावेरी खोऱ्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा या मुदयांवरून घोषणाबाजी करत काँग्रेस अण्णाद्रमुक तेलगुदेशम पक्षाचे सदस्य हौदयात उतरले लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गदारोळात प्रश्नोत्तराचा तास प्कारला लातूरचे खासदार डॉ सुनील गायकवाड यांनी लसूण लागवडीचा उत्पादन खर्च कमी करणं तसंच लसृण साठवणीसंदर्भातला प्रश्न विचारला यावर केंद्रीय कृषी मंत्री राधामोहनसिंह उत्तर देत असताना भाजपचे सदस्यही काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी माफी मागावी अशा आशयाचे फलक झळकावत होते गदारोळ वाढत गेल्यानं अध्यक्षांनी सदनाचं कामकाज बारावाजेपर्यंत स्थगित केलं कामकाज प्न्हा सुरू झाल्यावर अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांना कामकाजात शांततेत सहभागी होण्याचं आवाहन केलं काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी राफेल खरेदी चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीच्या मागणीचा प्नरुच्चार केला सर्वोच्च न्यायालयानं या व्यवहारात काहीही अनियमितता नसल्याचा निर्वाळा दिल्यामुळे संयुक्त संसदीय समितीचा प्रश्नच उद्गवत नसल्याचं संसदीय कामकाज मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं मात्र सरकार प्रत्येक विषयावर चर्चेसाठी तयार असल्याचं तोमर यांनी नमुद केलं त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं राज्यसभेत सभापती एम व्यंकय्या नायडु यांनी शुन्य काळ पुकारताच अण्णाद्रमुक तसंच तेलगु देशम पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सूरू केली सभापतींनी या गदारोळातच कामकाज सूरू ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर त्यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं

ज्या पोलिसाना हे सन्मान चिन्ह मिळालं अशा पोलिसांकडून इतर पोलीस अधिकारी कर्मचारी बोध घेत सेवा देत विशेष कामगिरी बजावत नक्षल चळवळीवर आळा घालण्यास पोलीस दलाला मदत करतील असा विश्वास पोलीस सह आय्क्त रवींद्र कदम आणि जिल्हा पोलिस अधीक्षक हरीश बैजल यांनी व्यक्त केला गोंदिया जिल्ह्यात तलावांची संख्या मोठया प्रमाणात आहे धान हे पक्ष्यांचे आवडते खादय आहे जिल्ह्यातील नवेगावबांध परिसरात दरवर्षी विदेशी पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते त्यामुळेच देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येनी इथं येतात

दिवंगत सुधीर फडके ग दी माडगुळकर उस्ताद अल्लारखां आणि प्

यानंतर नागप्रातील स्प्रसिद्ध गायक श्याम देशपांडे सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं गीत रामायण सादर करणार आहेत तसंच संस्कार भारतीचे नागप्रातील कलाकार गायन वादन आणि नृत्य सादर करतील

माडग्ळकर यांचे सूप्त्र आनंद माडग्ळकर गदिमायन सादर करणार आहेत

यानंतर विख्यात तबलावादक पंडिता अन्राधा पाल तालस्मरण एक प्नरावलोकन हा उस्ताद अल्लारखां वर आधारित कार्यक्रम प्रस्तुत करणार आहेत

देशपांडे यांच्या स्मृती निमित्त पुलकित या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवातील उल्लेखनीय बाब म्हणजे नागप्रातील ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार या महोत्सवात केला जाणार असन ख्यातनाम गायिका डॉ चित्रा मोडक चित्रकार विजय दिस्वाल आणि अरूण मोटघरे तबलावादक अण्णाजी गिल्लरकर पखवाजवादक देवानंद गडीकर ज्येष्ठ साहित्यिका श्भांगी भडभडे आणि विनोद इंद्रकर यांचा यात समावेश आहे

ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या विदयमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री देखील करण्यात येईल

उदघाटक म्हणून महापौर नंदा जिचकार तर अध्यक्ष म्हणून वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ सुनेत्रा माहजन राहतील या उदघाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आय्क्त डॉ

शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वत म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोक संवाद साधून जाणून घेणार आहेत

फडणवीस हे व्हिडियो कॉन्फरन्सदवारे थेट संवाद साधणार आहेत